खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचा आरंभ पंतप्रधान शेतमाल प्रक्रिया उद्योग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच स्टार्ट अप्स हे भविष्यातआत्मनिर्भर भारत योजनेला चालना देणारे प्रमुख घटक असतील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं वित्तीय सेवा क्षेत्रात अर्थसंकल्पातील तरतूदींची अंमलबजावणी या विषयावरील वेबिनारमध्ये बोलत होते पारदर्शकता आणि विश्वास हा आर्थिक क्षेत्राचा पाया आहे आर्थिक क्षेत्राबाबतीत सरकारचा दृष्टीकोन एकदम स्पष्ट आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीयक्षेत्रात खूप पारदर्शकता आली आहे विश्वासार्हता निर्माण झाली आहे असं मोदी म्हणाले आर्थिक क्षेत्रातली छुप्या व्यवहारांची पद्धत मोडीत काढण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या त्यासाठी थकित कर्जांची माहिती देणं बँकांना बंधनकारक करण्यात आल्याचं सांगून अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतूदींची माहिती पंतप्रधानांनी दिली

शेअर बाजार जागतिक शेअर बाजारांमधील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही जाणवला आजही दोन्ही प्रमुख शेअर बाजारात मोठी पडझड झाली

गुंतवणूकदारांनी शेअर्स रोखे कमोडिटी सर्वच क्षेत्रात विक्रीचा सपाटा लावल्यानं शेअर बाजारात मोठी घसरण झाली

तर तामिळनाडू मधील कन्याकुमारी मतदार संघातील लोकसभेच्या एका जागेसाठी आणि केरळमधील मल्लापुरम लोकसभेच्या जागेसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे

नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी निवडणूकीच्या वेळापत्रकाची घोषणा केली त्याचवेळी आचार संहिताही लागू झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

प्रचारासाठी घरोघरी फिरण्याकरता फक्त पाच लोकांनी जाण्यास परवानगी देण्यात आली असल्याचंही अरोरा यांनी सांगितलं जावडेकर समाजमाध्यमं ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल माध्यमांसाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचनामाध्यमाच्या सर्व क्षेत्रांमध्ये एकसमानता आणतील असं मत केंद्रिय माहिती आणिप्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज व्यक्त केलं काल सरकारनं माध्यमांतर्गत मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांची नैतिक मूल्यं याबाबत जारी केलेल्या सूचनांविषयी जावडेकर बोलत होते यामुळे समाज माध्यम वापरकर्त्यांचं सक्षमीकरण होईल आणि पहिल्यांदाचत्यांच्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध होईल असं जावडेकर म्हणाले जबाबदार स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर आधारित या नव्या मार्गदर्शक सूचनांच जागतिक समुदायानंही स्वागत केलं आहे असं जावडेकर यांनी सांगितलं सरकारच्या या सूचना माध्यमांच्या स्वनियंत्रण तत्त्वावर आधारित आहेत

डिजिटल वृत्त मंचानाही संपादकीय प्रमुख मालक पत्ता आणि तक्रार निवारण अधिकारी याबाबतची माहिती प्रकाशित करणं बंधनकारक असणार आहे

मनदीप भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली

एक मार्चपासून लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा राबवण्यात येणार असून आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील लसीकरण मोहिमेतील निरीक्षक आणि व्यवस्थापक यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं

उपचार घेणाऱ्या आणि नव्या रुग्णांची संख्या कमी असली तरीही सतर्कता बाळगणं गरजेचं आहे असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरण मोहीमेची गती वाढवावी अशी सूचना गृह मंत्रालयानं केली आहे

यामुळे देशभरातल्या कुठल्याही ठिकाणी ग्राहक आणि त्यांचे वकील तक्रार दाखल करू शकतात त्यासाठीचं आवश्यक शुल्कही ऑनलाइन भरू शकतात या पोर्टलद्वारे ग्राहक आयोगही तक्रारींचा आढावा घेऊन त्या स्वीकारुन पुढे कारवाईसाठी पाठवण्याचा अथवा फेटाळण्याचा निर्णय घेऊ शकतो ग्रामीण भागातील ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी हे पोर्टल सुविधा केंद्रांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला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

त्याअनुषंगानं हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे देशभरातील एक हजार प्रदर्शक यामध्ये ई कॉमर्स मंचावर आपली खेळणी प्रदर्शित करणार आहेत

यामध्ये सीमाभागातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाल्याचं पेंटागॉनच्या सूत्रांनी सांगितलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या सरकारनं दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेला हा पहिला हल्ला होता

प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचंही या सूत्रांनी म्हटलं आहे शैक्षणिक धोरण गोयल नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भर नवकल्पना उद्योजकता आणि कौशल्य विकास यावर आहे असं वाणिज्य आणिउद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितलं फिक्की या औद्योगिक संघटनेच्या उच्चशिक्षणविषयक परिषदेत ते बोलत होते हे धोरण भारताला जगाची ज्ञान राजधानी म्हणून ओळख मिळवून देईल असं गोयल म्हणाले नवीन धोरण विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात अधिक सर्जनशील बनण्याची मुभा देईल असं सांगून शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांनी एकत्रितपणे काम करुन जगातल्या सातशे कोटी नागरिकांसाठी पथदर्शी आराखडा तयार करावा असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं डीजीसीए देशांतर्गत विमांन प्रवास करताना जे प्रवासी कसलंही बॅगेज नेणार नाहीत किंवा फक्त केबिन बॅगेज नेतील त्यांना विमान तिकीटाच्या दरात सवलत देण्याची घोषणा नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं केली आहे

नवीन नियमानुसार आता विमान कंपन्या बॅगेज न नेणाऱ्या प्रवाशांना तिकीटात सवलत देऊ शकतील मर्यादेपेक्षा अतिरीक्त सामानावर मात्र शुल्क आकारता येणार आहे क्रिकेट खेळपड्डी अहमदाबाद कसोटीत भारतानं इंग्लंडवर मिळवलेल्या विजयामुळे खेळपट्टीच्या गुणवत्तेबाबतच्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे भारतात खेळला गेलेला सर्वात कमी कालावधीचा कसोटी सामना अशी या सामन्याची ओळख तयार झाली आहे

क्रिकेटच्या क्षेत्रात खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा खेळपट्टीच्या कामगिरीचीच चर्चा अधिक होते या सामन्यात खेळपट्टी खराब असल्याचं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं मात्र भारताचा कर्णधार विराट कोहली यानं फलंदाजांनी फिरकी गोलंदाजीसमोर हाराकिरी केल्याचं मत मांडलं खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती निदान पहिल्या डावात तरी चेंडू चागल्या प्रकारे बॅटवर येत होता असं वाटत होतं असं मत कोहलीनं व्यक्त केलं खेलो इंडिया खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे जम्मू काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रात नवी ऊर्जा उत्साह संचारेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुलमर्ग इथं आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी बोलत होते

विविध क्रीडा प्रकारांमुळे आपण एकीचं बळ शिकतो आणि खेळांमुळे आत्मविश्वास वाढीस लागतो जसं शास्त्रज्ञ आपल्या संशोधनातून देशाचं नाव उज्ज्वल करतात त्याप्रमाणेच जगभरातली कित्येक छोटे देश क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर नावाजले जातात असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार